महाराष्ट्रात सत्तास्थपनेबाबत शिवसेवेशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं

पशुपालकाची सुखरूप सुटका

पाठवून मतदान करता येणार आहे

उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू उद्या नागपुरात विरी संस्थेच्या आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं उद्घाटन करणार महाराष्ट्रात सतास्थापनेबाबत शिवसेनेशी औपचारिक आणि अनौपाचारिक अशा दोन्ही चर्चा सुरु असून आमच्यात संवाद सुरु आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वर्षा या निवासस्थानी दिवाळीमिलन या कार्यक्रमात सांगितलं बाहेरुन येणा या बातम्यांना फार महत्व देऊ नका असं ते म्हणाले राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल आणि शिवसेनेसोबत अद्याप कोणत्याही खात्यांची चर्चा झालेली नाही किंवा त्यांनी तशी मागणी केलेली नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मात्र खात्यांबाबत आम्ही गुणवता हा निकष ठेवून निर्णय घेऊ असं सांगितलं शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिलेला नाही असं ते म्हणाले शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी अमित शहा मुंबईत येणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं यावेळी त्यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून होणा या टीकेबाबत नाराजी व्यक्त केली

राज्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळं शेतपिकांचं नुकसान झालं असून बाधित घटकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्रख्य सचिवांना दिले आहेत राज्यातील जनतेच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभं असून राज्यात आलेल्या प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत शासनानं तत्काळ मदत केली आहे सध्या काही भागांत विविध पिकांच्या काढण्या सुरू आहेत मात्र राज्यात आलेल्या अवकाळी पावसामुळं काही ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं न्कसान झालं आहे बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसानीचे पंचनामे त्वरित करणं गरजेचं असून तसे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत राष्टपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं सीएसआर अर्थात खासगी क्षेत्रानं बजावलेल्या सामाजिक उत्तरदायित्वासाठीच्या प्रस्कारांचं वितरण करण्यात आलं

समावेशक वृद्वी आणि शाश्वत विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सीएसआरच्या क्षेत्रात खासगी क्षेत्राकडून चालवल्या जाणाऱ्या चांगल्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हे पुरस्कार देण्यात येतात महिला यात्रेकरूंच्या सुरक्षे करीता दिल्लीतल्या सर्व सार्वजनिक वाहतूक बस मध्ये मार्शल निय्क्त करण्याचा निर्णय दिल्ली सरकारनं घेतला आहे मार्शलच्या प्रशिक्षण शिबिरात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली महिलांची सुरक्षितता ही दिल्ली सरकारची प्राथमिकता आहे असंही ते म्हणाले

हिंसा आणि मुलींची छेडछाड रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं भाऊबीजच्या दिवशी सर्व महिलांना मोफत प्रवासाची घोषणा देखील केजरीवाल यांनी केली वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळ खरीप हंगामातील उभ्या पिकांचं आणि कापणी झालेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात न्कसान झालं आहे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या नुकसानाची माहिती ज्या बँकेत विमा हसा भरला आहे त्या बँकेकडे विहित नमुन्यात त्वरीत सादर करावी असं वाशिम जिल्हा प्रशासनानं कळविलं आहे ब्लढाणा जिल्ह्यात सोयाबीन कापूस मका आदी पिकांचं न्कसान झालं असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे तरी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे यंत्रणांनी मोहिम स्वरूपात पूर्ण करावे असे निर्देश बुलढाण्याचे पालकमंत्री डॉ संजय कुटे यांनी आज दिले

अशावेळेस त्यांच्याकडे पुरेसे राशन असल्याची खात्री करून लाईफ जॅकेट्स देण्यात आले आणि नदीकिनारी रबर बोट आणि पथक तयार ठेवण्यात आले होते उत्तर भारतीयांचा धार्मिक उत्सव छठ पूजा नागप्रात हर्षोल्हासात साजरा केला जातो यासाठी अंबाझरी आणि फुटाळा तलाव इथं मोठ्या संख्येनं भाविक एकत्रित येतात भाविकांसाठी दरवर्षी नागपूर महानगर पालिकेच्या वतीनं सोयीस्विधा प्रविण्यात येतात आणि सुरक्षेच्या दृष्टीनं तयारी करण्यात येते

फ्टाळा तलावावरही भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं संपूर्ण व्यवस्था करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी दिलेत

या एकता दौडमध्ये वाशिम शहर आणि जिल्ह्यातील य्वक य्वती खेळाडू नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे यावर्षी ही दौड जिल्हा क्रीडा संकुल इथून सुरु होईल

प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचं की टपालाद्वारे मतदान करायचं हा पर्याय निवडण्याचं त्यांना स्वांतत्र्य असून हा पर्याय निवडल्यास त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे मतदान करता येईल निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयानं निवडणूक विषयक नियमात ही सुधारणा केली आहे दरम्यान भारतीय रेल्वेत दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या जागा त्या जागांसाठी दिव्यांगतेच्या प्रमाणाबाबतच्या नमूद निकषांमध्ये बसणाऱ्या पात्र उमेदवारांना घेऊन लवकरच भरल्या जाणार आहेत यानंतरही रिक्त राहिलेल्या जागांवर इतर दिव्यांगतेच्या निकषात न बसणाऱ्या कोणत्याही व्यक्तींची निय्क्ती केली जाणार नाही असंही रेल्वेच्या प्रसिद्वीपत्रकात म्हटलं आहे अशा सर्व जागा प्रढच्या वेळच्या कर्मचारी भरतीच्या अधिसूचनेत गृहीत धरल्या जातील असंही प्रसिद्वीपत्रकात स्पष्ट केलं आहे अमरावती जिल्हा परिषदेचे सदस्य बळवंत वानखडे यांनी दर्यापूर मधून आमदारकी मिळवल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे मात्र या दोन सदस्याच्या राजीनाम्यामुळं सताधारी आघाडीतील दोन सदस्य कमी झाले सध्या अध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असून त्यापूर्वी अनुसूचित जमातीचा अध्यक्ष झाला आहे आता खुल्या किंवा ओबीसी वर्गासाठी हे पद राखीव राहणार असल्याचा अंदाज आहे त्यादृष्टीनं सताधारी आणि विरोधी पक्षाकडे सदस्य उपलब्ध असून वेळ पर्यंत काय होईल याचा अंदाज बांधणे कठीण असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे सौदी अरबमधील भारतीयांच्या परिश्रम आणि वचनबद्वतेमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध ृढ झाल्याचे गौरवोद्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत अरब न्यूज या दैनिकाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी यासंदर्भात मतं नोंदवली आहेत सौदी अरबमध्ये सुमारे सहव्वीस लाख भारतीय राहतात त्यांनी या देशाला आपलं द्सरं निवासस्थान ठरवून विकास आणि वाढीमध्ये योगदान दिलं असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे पंतप्रधान सौदी अरबच्या दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्यात नागरी हवाई वाहतूक सुरक्षा संरक्षण पायाभूत सुविधा आणि अपारंपरिक उर्जा क्षेत्रासह विविध क्षेत्रांशी संबंधित किमान बारा करार होण्याची अपेक्षा आहे न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांची सर्वोच्च न्यायलयाच्या सरन्यायाधीशपदी निय्क्ती करण्यात आली आहे सध्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पदाचा कार्यभार संपल्यानंतर म्हणजेच अठरा नोव्हेंबरला सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद बोबडे हे शपथ घेणार आहेत त्यांचा या पदाचा कार्यकाळ सतरा महिण्यांचा असणार आहे त्यांच्या निय्क्तीपत्रावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून लवकरच याबाबत औपचारिक अधिसूचना जारी केली जाणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे

या दोघांसोबत वीरदेव गुलीयानंही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे उपांत्यपूर्व फेरीत आकाश अंतिलची लढत युक्रेनच्या दानायलो स्तासियुक याच्यासोबत होणार आहेत उपराष्ट्रपती एम

वेंकव्या नायडू यांच्या हस्ते सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान होणार आहे या कार्यक्रमानंतर ते हैदराबादसाठी प्रयान करणार आहेत